लसीकरण लसीकरणानंतर शरीरात निर्माण होणाऱ्या प्रतिपिंडाना न जुमानण्याच्या दृष्टीनं कोरोनाच्या विषाणूत काही बदल झाले आहेत का यावर तातडीनं अधिक संशोधन होण्याची गरज असल्याचं कोरोनाविषयक कृती गटाचे तांत्रिक सल्लागार डॉ सुभाष साळूंखे यांनी म्हटलं आहे डॉ साळूंखे यांनी कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही पुन्हा कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

लसीकरण जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमात कोविशिल्ड बरोबरच कोव्हॅक्सिनची देखील लस देण्यास सुरूवात झाली आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणती लस दिली जाणार याबाबत नागरिकांकडून अनेकदा विचारणा केली जाते त्यामुळे लसीकरण केंद्राच्या दर्शनी भागात लसीबाबतचे फलक लावण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केंद्र प्रमुखांना दिले आहेत लष्कर लसीकरण लष्कराच्या दक्षिण विभागातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्यात आली आहे

थकबाकीसह मूळ कराचा भरणा करणाऱ्यांना शास्ती करातून सवलत देण्यात येत आहे

करमाफी पिंपरी चिंचवड शहरातील मराठी माध्यमांच्या शाळांना शास्ती कर आणि करावरील दंडाची रक्कम माफ करण्याचा निर्णय पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला मराठी माध्यमाच्या शाळांना उत्पन्नाचे कुठलेही मोठे स्त्रोत नाहीत तसेच वर्षभर या शाळा कोरोना संसर्गामुळे बंद आहेत त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा जगवल्या पाहिजेत अशी भूमिका स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आली

राम भागवत निधन मैदानी खेळांचे मार्गदर्शकआंतरराष्ट्रीय पंच राम भागवत यांचे आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं

पुणे जिल्हा अथलेटिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मैदानी खेळाचा प्रसार प्रचार केला त्यांचे अथलेटिक खेळाच्या नियमावलीचे मराठीतील भाषांतरित पुस्तक विशेष गाजले त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं टेनिस इंडिया सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपात्यपूर्व फेरीत आज मंदार वाकणकर टेनिस अकादमी आणि डेक्कन चार्जर्स या संघानी अनुक्रमे टेनिस नट्स रॉजर आणि सोलारिस आरपीटीए या संघांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला उपांत्य फेरीत मंदार वाकणकर टेनिस अकादमी संघाचा सामना डेक्कन चार्जर्स संघाशी तर दुसरा सामना फर्ग्यूसन कॉलेज अ आणि टेनिस टायगर्स यांच्यात होणार आहे क्रिकेट सदू शिंदे जिल्हास्तरीय मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत पी एम पी संघाने विजेतेपद पटकावले

ब्रेता सावंत आणि आरती केदार उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरल्या

या खेळाडूंना सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली हवामान पूणे आणि परिसरात आज आकाश अंशत ढगाळ होतं

तर हा होता आजचा पूणे वृत्तांत